राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी राघोपूर मतदारसंघांत विजय मिळवला आहे सिमरा बख्तियारपुर इथून विकासशील इंसान पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांना पराभव पत्करावा लागला हिदुस्तानी आवाम मोर्चाचे जितन राम माझी इमामगंज मतदार संघातून विजयी झाले जन अधिकार पक्षाचे पप्पु यादव यांना मात्र मधेपुरा जागेवर पराभव पत्करावा लागला वाल्मिकीनगर लोकसभा जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत जनता दल संयुक्तचे सुनिल कुमार विजयी झाले आहेत यांच्याविरुध्द काँग्रेसच्या प्रवेश कुमार मिश्रा मुख्य प्रतिस्पर्धी होते बिहारने जगाला लोकशाहीचा धडा दिला होता आणि बिहार विधानसभा निवडणुकीने लोकशाही बळकट कशी केली जाते ते दाखवून दिलं आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे बिहारमधील नागरिकांनी राज्याच्या विकास करण्यावर तसंच सबका साथ सबका विकास यावर विश्वास दर्शवला असून युवकांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेला पसंती दर्शवली आहे असं ते म्हणाले फडणवीस बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी एनडीला दिलेल्या विजयाबद्दल बिहारच्या लोकांचे आभार मानले असून पंतप्रधानांच्या गरीब कल्याण कार्यक्रमाला या विजयाचं श्रेय जातं असं म्हटलं आहे

कोरोनाच्या साथीदरम्यान बिहारच्या लोकांनी या निवडणुकीत सहभागी होऊन जगाला एक उदाहरण दाखवून दिलं आहे असं सांगून बिहारप्रमाणेच संपूर्ण देशात मोदी यांच्यावरील श्रद्धेची लाट असल्याचा दावाही त्यांनी केला गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगण आणि अन्य राज्यांतील पोट निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या भाजपा उमेदवाराचं देखील फडणवीस यांनी अभिनंदन केल आहे

उत्तरप्रदेश सरकारनं कोरोना संकटकाळांत केलेल्या चांगल्या कामगिरीचा हा विजय असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे या विजयाबद्दल त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचं अभिनंदन केलं आहे

छत्तीसगढमधील मारवशी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षानं आपली जागा राखली आहे तेलंगणातील दबक विधानसभेच्या पोटनिवडणूकत भाजपाचे एम रघुनंदन राव यांना विजय मिळाला कर्नाटकातील पोटनिवडणूकीत आरआर नगर आणि सीरा या जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत हरियानातील बारोडा विधानसभा जागेवर काँग्रेसचे इंदू राज विजयी झाले असून त्यांनी भाजपाचे त्यांचे प्रतिस्पर्धी कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांचा पराभव केला नागालँडमध्ये नॅशलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाचे एक तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन अझरबैजानचे राष्ट्रपती इलहाम अलीयेव अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांनी काल रात्री या करारावर स्वाक्षरी केली यानुसार नागोर्नो काराबाख या प्रातांचा ताबा अझरबैजानकडे राहील तर या भागाला लागून असलेला ताबा अर्मेनिया सोडणार असल्याचं या करारात नमूद करण्यात आलं आहे अर्मेनियन पंतप्रधानांनी हा करार त्यांच्यासाठी आणि देशातील लोकांसाठी वेदनादायक असल्याचं म्हटलं आहे रशियाचे शांततादूत तणावग्रस्त भागांत गस्त घालण्यासाठी तैनात केले जातील असं पुतिन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं

प्राप्तीकर न्यायाधिकरण ओडीशातील कटक इथं कार्यालय तसेच निवासी संकुल असलेल्या प्राप्तीकर न्यायाधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून होणार आहे यावेळी इ कॉफी टेबल बुकच अनावरणही करण्यात येणार आहे भारत मालदीव संबध परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रीन्गला यांच्या दोन दिवसीय मालदीव भेटीचा काल समारोप झाला या भेटीदरम्यान ग्रेटर माले कनेक्टीविटी प्रकल्पासह नवी दिल्ली आणि माले यांच्यात चार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या दोन दिवसीय भेटीदरम्यान भारत मालदीव संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आल्याचं माले इथल्या भारतीय उच्चायुक्तांनी सांगितलं

आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं काल दिल्ली कॅपिटल्स संघावर पाच गडी राखून विजय मिळवला आणि अजिंक्यपद पटकावलं

ट्रेंटला सामनावीर किताब देण्यात आला

राज्यातल्या दिवसाच्या कमाल तापमानातही घट नोंदवली गेली आहे